कोरोंना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या असणारा देश म्हणून भारत अग्रेसर

सोमवारपासून राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालणार

नागप्रात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

केंद्राचे एकत्रित थेट आणि उपय्क्त प्रयत्न तसेच मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमधून रोगाचे स्रुवातीसच होणारे निदान रुग्णांच्या संसर्गाचा माग काढणे आणि त्याबरोबरच उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार या सगळ्यांचा या जागतिक पातळीवरच्या यशात मोठा वाटा आहे

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं

भाजपाचे सदस्य अरुण सिंग यांनी या विधेयकाचं स्वागत केलं

आय ए डी एम

विजयक्रमार डीएमकेचे पी विल्सन संयुक्त जनता दलाचे आर सी पी सिंग यांनीही याविषयीच्या चर्चेत सहभाग घेतला

केंद्र सरकार हा कालावधी एक वर्षाचा करण्याचीही शक्यता आहे

पोषण माह इंट्रो आता ऐक्या सेवा सप्ताह श्रंखले अंतर्गत कोवीड काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात संत्लित आहाराचे महत्व याविषयी पोषण आहार तज्ज्ञ डॉ जयश्री पेंढारकर यांनि दिलेली माहिती व्हाईस्ट कास्ट वायरसला पळऊन लावण्यासाठी भरपूर सी विटामीन घ्या ई विटामीन घ्या रोज अंक्रित खा किंवा जी गव्हाची रोप असतात ती पण त्म्ही घेऊ शकता त्याचा रस करून घ्या भरपूर शेवग्याचा पानांचा रस किंवा तिची पावडर करून ती पण वापरू शकता रोज पनीर वापरा दही ताक वापरा

महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक मनोज करे यांनी ग्रामीण महिला बचत गटांना बँकेच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली रामनाथ कोविंद एकविसाव्या शतकाच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी शिक्षण प्रणालीला प्नर्जिवित करणं हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

नवं धोरण केवळ आपल्या य्वकांचं भविष्य मजबूत करणार नाही तर देशाला आत्मनिर्भर बनवण्यातही सहकार्य करेल असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले

आज पहाटे केरळमधील एर्णाक्लम आणि पश्चिम बंगालमधील म्शिदाबाद इथं एकाच वेळी कारवाई करत या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे देशात पश्चिम बंगाल आणि केरळसह विविध ठिकाणी पाकिस्तान प्रायोजित अलकैदा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया स्रू असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती त्यान्सार छापे टाकून ही अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे संबंधित वकील किंवा पक्षकार हेतुपुरस्सर गैरहजर राहिल्याचं लक्षात आल्यास कारवाईचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे सोमवारपासूनच्या कामकाजात पत्नी म्लं पालक यांच्या देखभालीच्या खर्चासंबंधी दाखल करण्यात आलेले अर्ज सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयानं काही खटले ठराविक काळात निकाली काढण्याचे आदेश दिले असतील तर अशा खटल्यांची प्राधान्याने स्नावणी होणार आहे तसंच ज्या प्रकरणांत आरोपी तीन किंवा त्याह्न अधिक वर्ष काराग़हात आहेत आणि दंडाधिकारी न्यायालयापुढे सुरू असलेल्या खटल्यांतील जे आरोपी सहा महिन्यांपासून त्रूंगात आहेत त्या खटल्यांवरील स्नावणी घेण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं दिले आहेत पिय्ष गोयल देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या ट्रक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पिय्ष गोयल यांनी परवानगी दिली आहे केंद्रसरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्याम्ळे परदेशात जाणारा लाखो टन कांदा सीमेवर तसंच बंदरांमधे अडकून पडला होता अजून काही काळ तसाच राहिला असता तर तो सड्न शेतक यांचं आणि व्यापा यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक न्कसान झालं असतं खासदार डॉ भारती पवार यांनी तातडीनं संसदेत हा प्रश्न उपस्थित करुन कांद्यावरची निर्यातबंदी उठवावी अशी मागणी केली होती बांबू मिशन बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण साधन आहे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्ढाकाराने आयोजित बांबू मिशन अंतर्गत साम्दायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल आणि क्लपती कोश्यारी यांच्या द्रस्थ उपस्थितीत झाले

या एक दिवसीय दौऱ्यावर सीएमआरएस आय्क्त मेट्रो रेल स्रक्षा जनक क्मार गर्ग आणि त्यांचे सहयोगी वर्धा मार्गावरील अजनी चौक आणि रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन तसेच हिंगणा मार्गावरील बंसी नगर आणि एलएडी चौक मेट्रो स्टेशनचे परीक्षण करणार आहे

महापौर संदीप जोशी यांनी नागप्रकरांना जनता कर्फ्यूमधे सहभागी होण्याचं आवाहन केलं शहरातील बहतांश व्यापारी संघटना या कर्फ्यूला प्रतिसाद देत आहे त्याम्ळे आज प्रतिष्ठानं बंद होती अत्यावश्यक तसेच आरोग्यविषयक सेवेतली द्कानं सोडल्यास इतर सर्व आस्थापनं नागरिकांनी बंद ठेवली आहेत जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं एकूण चित्र आहे दरम्यान नागप्रच्या महाल भागातील बडकस चौकत महापौर संदीप जोशी आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणक्ले यांनी जनता कर्फ्यूला यशस्वी करण्याचे आवाहन केले हा कर्फ्य् कोणा एका राजकीय पक्षाचा नसून हे शहर वाचविण्यासाठी आहे असे महापौर संदीप जोशी यांनी स्पष्ट केल

मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या चेन्नई स्पर किंग्ज यांच्यात शेख झईद स्टेडियममधे रंगणार आहे कोरोनाम्ळे यंदा ही स्पर्धा देशाबाहेर खेळली जात आहे कोरोनाम्ळे माध्यमांना खेळाड्रंशी संपर्क साधायला मनाई करण्यात आली आहे

हवामान विदर्भ छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्याची नोंद आहे कमाल तापमानात घाट झाली असूनकिमान तापमानात बदल झाला नाही

गडचिरोली ब्लडाणा नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून आज पावसानं विश्रांती घेतली आहे